राजधानी दिल्लीत राजपथावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा पार पडला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर झालेल्या पथसंचलनाला प्रमुख पाहणे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते या संचलनात सोळा राज्यं केंद्रशासित प्रदेश आणि सहा केंद्रीय मंत्रालयांनी सहभाग घेतला सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून आला

आपलं राज्य प्लॅस्टिकम्क्त कचरामुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केलं

औरंगाबाद इथं पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी पोलिस पथकानं राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जिल्ह्यात चार नव्या औद्योगिक वसाहती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली ते म्हणाले चार नव्या औद्योगिक वसाहती या जिल्ह्यांमध्ये नव्याने स्थापन करण्यात येणार आहेत त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे अनेक शाळांच्या इमारती या धासळल्या नाद्रुस्त झालेल्या त्याच्यातले अनेक तर पाडून नव्याने बांधल्या पाहिजे आणि त्याचबरोबर असंख्य शाळांचे दुरुस्ती केली पाहिजे यासाठी उपलब्ध निधी मध्ये कशी वाढ करता येईल याचा प्रयत्न सुरू केला आहे आवास योजनाचं एकात्मिक असा विचार करून त्या अधिक व्यापक कशा करता येतील जे त्या योजना पासून दर आहेत त्यांना त्यामध्ये समाविष्ट कसा करता येईल या आपल्या महत्वाकांक्षी ध्येयाकडे घेऊन कसा जाता येईल याचा विचार सुरू केला आहे यावेळी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झालेले सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भ्जबळ दहशतवाद विरोधी पथकातले पोलिस निरीक्षक गौतम पातारे औरंगाबाद मध्यवर्ती काराग्रहातले सुभेदार प्रमोद दाद् गायकवाड यांचा आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध खेळाडूंचा देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

महानगर पालिकेत महापौर नंद्कुमार घोडेले आणि आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या उपस्थितीत तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं

पथसंचलनाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या भाषणात पालकमंत्री टोपे म्हणाले

बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन मुंडे यांनी केलं शेतकरी कर्जमाफी योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती मुंडे यांनी दिली

पालकमंत्र्यांनी पथसंचलनाचं निरीक्षण करून स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेतली आणि त्यांना श्रभेच्छा दिल्या

यावेळी केलेल्या भाषणात पालकमंत्री गायकवाड यांनी जिल्ह्याच्या चौफेर प्रगतीसाठी जागरूक नागरिक म्हणून योगदान देण्याचं आवाहन केलं कर्ज माफी अनुशंगाने सर्व शेतकरी बांधवांसाठी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तहशिल कार्यालयांमध्ये सहायता कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू व्यक्तींना केवळ दहा रुपयांमध्ये सकस आहार देण्यात येणार आहे

भावी पिढ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा द्र करणार असल्याचं त्यांनी सांगितलं भावी पिढ्यांचा पाण्यांचा प्रश्न कायम सोडविला जाणार आहे

पोलिस दलाच्या वतीनं यावेळी मानवंदना देण्यात आली पथसंचलनाचं निरीक्षण करण्यापूर्वी केलेल्या भाषणात अशोक चव्हाण म्हणाले

आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीतून उस्मानाबाद जिल्हा बाहेर काढण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचं गडाख यांनी सांगितलं

संस्था संघटनांच्या वतीनं तिरंगा फेरी रक्तदान शिबीरसह विविध उपक्रम राबवण्यात आले

दहा रूपयांत गरीबांना जेवण उपलब्ध करून देण्याची तरतूद या योजनेत आहे

देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आजही हिंसा आणि हत्यार यांच्या बळावर समस्येचं उत्तर शोधणाऱ्या लोकांनी आपल्या आणि देशाच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं

पद्म पुरस्कार विजेत्यांविषयी सर्वांनी जरुर माहिती घ्यावी असं आवाहनही त्यांनी यावेळी श्रोत्यांना केलं मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज सकाळी दहा वाजेपासून एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं जाणार आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह अन्य नेते या उपोषणात सहभागी होणार असल्याचं प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितलं

राहुल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला पाच सामन्यांच्या मालिकेत भारत दोन शून्यनं आघाडीवर आहे